पुण्यात मुठा कालवा फुटल्यानं शहरात पाणी काही तासानंतर पाण्याचा ओघ रोखण्यात यश दोन दिवसात कालव्याची द्रुस्ती होणार

मुख्य न्यायमुर्ती दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय पीठानं आज हा निर्णय दिला

अल्पमतातील निकालानं न्यायमूर्ती एस अब्दूल नझीर यांनी मशीद हा उिलामचा एकात्म भाग आहे की नाही हे त्या धर्मातील श्रद्धांचा तपशीलवार विचार करुनच ठरवता येईल असं म्हटलं आहे हा विषय मोठ्या न्यायपीठासमोर घेण्यात यावा असंही त्यांनी म्हटलंय

या बाबतच्या अपिलाची सुनावणी अद्याप सुरू आहे राफेल करार दोन सरकारांमध्ये झाला असून डासो विमान कंपनीला भारतातला भागीदार निवडण्याचं स्वातंत्रय होतं असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकरणीच्या बैठकीत ते आज मुंबईत बोजत होते देशात अधिक चांगल्या दर्जाची हेलिकॉप्टरर्स आणि लढाऊ विमानं खरेदी करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं सध्याच्या सरकारनं केलेल्या करारापेक्षा संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं केलेल्या कराराची किमंत कैकपटीनं अधिक होती असंही त्यानी यावेळी सांगितलं दरम्यानं टाकाऊ पदार्थांपासून उपयुक्त नवी पदार्थ तयार करण्यासाठी वैज्ञानिकांनी अधिक संशोधन करण्याची गरज आहे असं मत गडकरी यांनी व्यक्त केलं आहे

पुण्यातल्या मुठा कालवा फुटल्यानं अनेक भागात पाणी शिरलं आहे मुठा नदीच्या कालव्यातला पाण्याचा विसर्ग आता थांबला आहे सिंहगड रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत सुरु झाली आहे कालव्याची दुरुस्ती दोन दिवसात केली जाईल असं आश्वासन पूण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिलं आहे आज सकाळी जनता वसाहती जवळ मुठा कलवा फुटल्यानं लाखो लिटर पाणी दांडेकर पुलावरुन सिंहगड रस्त्यावर आलं त्यामुळे वाहतूकीसाठी रस्ता बंद झाला होता घटनास्थळी जलसंपदा विभागाचे अधिकारी पोचले महावितरणनं या भागाचा वीज पुरवठा खंडीत केला आहे मुठा नदीच्या कालव्यातील पाण्याचा विसर्ग आता थाबला आहे दरम्यान सिंहगड रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत सुरु झाली आहे कालव्याची दरुस्ती दोन दिवसात केली जाईल आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेची स्वंतत्रपणे पूर्ण तयारीनिशी निवडणुकीत उतरण्याची तयारी असल्याचे शिवसेना नेता खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे

शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे हे स्वत नंदुरबार पासुन प्रचार शुभारंभ करण्यास उत्सुक असून आगमी काळात जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढेल असा विश्वास देखील खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला

पालघर जिल्ह्यात केंद्र सरकारच्या आवास योजनेचा लाभ लोकांना मिळत असून बऱ्याच लोकांची आता स्वतः ची पक्क्यां घराचं स्वप्न पूर्ण होत आहेत पालघर जिल्ह्यातल्या माहीम शांतीनगर खिल्या लाभार्थी मेघा तरे यांची प्रतिक्रिया ऐकूया निवडणुकांमध्ये पैशाचा आणि समाज माध्यमांचा दुरुपयोग रोखणं हे आव्हान आपण सर्वांनी पेलायचं आहे असं राज्य निवडणूक आयुक्त जे

सहारिया यांनी म्हटलं आहे नवी मुंबई महानगरपालिका खिल्या ज्ञान केंद्र सभागृहात आज आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते

महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात अग्रेसर असून भविष्यात हे स्थान कायम ठेवण्यासाठी उत्पादन क्षेत्राला शासन प्रोत्साहन देत असल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं आहे

परंतू आतापर्यंत मागील वर्षी झालेल्या नुकसानाचीच भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे बाकी आहे असं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे जिल्ह्यात नगदी पीक म्हणून कापसाचे उत्पादन घेतले जाते

परंतू कपाशीवर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाल्यानं शेतकऱ्यांचं कपाशी उत्पादन तोट्यात गेले

दक्षिण कोरीयात सेऊल शिं सुरु असलेल्या कोरीया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालनं उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे

येत्या दोन दिवसात दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल तर उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातल्या तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे